यात गहू चणे मसूर राई ज्वारी आणि करडई पिकांचा समावेश आहे केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी काल लोकसभेत ही माहिती दिली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारांच्या कॅबिनेट समितीने या वाढीला मान्यता दिल्याचं तोमर यांनी सांगितलं संसदेत मंजूर झालेल्या कृषी सुधारणा विधेयकांचा किमान आधारभूत किमती कायद्यातील तरतुदींवर कोणताही परिणाम होणार नाही असा पुनरुच्चार तोमर यांनी यावेळी बोलताना केला

अमित शहा रबी सहा रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल स्वागत केलं या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक करताना शहा म्हणाले की मोदी सरकारचा प्रत्येक दिवस आणि प्रत्येक क्षण शेतकरी आणि गरीब यांच्या कल्याणासाठी समर्पित आहे रब्बी पिकांच्या हमी भावात वाढ करून सरकारनं हेच सिद्ध केलं आहे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्याच्या दिशेनं टाकलेलं हे एक पाऊल आहे असंही शहा म्हणाले

यावेळी शेतकऱ्यांना विधेयकाचे फायदे सांगण्यात येतील असं भाजपतर्फे सांगण्यात आलं

ही दोन्ही विधेयकं राज्यसभेत मागील आठवड्यातच मंजूर झाली होती

तसंच साथीवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारच्या अधिकारांमध्येही वाढ करण्यात आली आहे आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांना इजा पोहचवणं आणि त्यांच्या जीवाला धिका निर्माण करणं हा अजामीनपात्र गुन्हा ठरवण्यात आला आहे

पीक पाहणी एप ई पीक पाहणी मोबाईल एपमूळं शेतकऱ्यांच्या अडचणी कमी होऊन त्यांना त्यांनी उत्पादित केलेल्या कृषी मालासाठी योग्य भाव आणि बाजार मिळण्यास मदत होईल असं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल सांगितलं ठाकरे यांनी काल पीक सर्वेक्षणासाठी विकसीत केलेल्या अॅपबाबत चर्चा करण्यासाठी त्यांच्या सरकारी निवासस्थानी बैठक बोलावली होती या बैठकीला बाळासाहेब थोरात एकनाथ शिंदे दादा भुसे अब्दुल सत्तार या मंत्र्यांबरोबरच अनेक वरिष्ठ अधिकारी आणि ज्यांच्या सहकाऱ्यानं अॅप विकसीत केलं आहे त्या टाटा ट्रस्टचे प्रतिनिधीही उपस्थित होते या एपद्वारे शेतकरी त्यांच्या पिकांची छायाचित्रे अपलोड करू शकतात असं यावेळी सांगण्यात आलं

गेल्या अनेक दशकांमध्ये जागतिक शक्तींमध्ये युद्ध झालं नसून आधुनिक जगाच्या इतिहासातला शांततेचा हा सर्वात दीर्घ कालावधी असाच पुढं जतन करून ठेवण्याचं आवाहन संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गूटेरेस यांनी यानिमित्त झालेल्या कार्यक्रमावेळी केलं कोरोना संसर्गामुळं जागतिक यंत्रणांचा कमकुवतपणा उघड झाला आहे आज जगासमोरील आव्हानांची संख्या अधिक असून त्यावरील उपायांची मात्र कमतरता आहे असं गूटेरेस यांनी त्यांच्या भाषणादरम्यान सांगितलं कालच्या कार्यक्रमाद्वारेच संयुक्त राष्ट्रांच्या महासभेलाही सुरुवात झाली

त्यांनी दूर दृश्य प्रणालीद्वारे या महासभेत सहभाग घेतला होता सध्याच्या जगातील वास्तव परिस्थिती लक्षात घेऊन नव्या आव्हानांचा सामना करण्यासाठी आणि सर्वांनाच प्रतिनिधित्व देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांमध्ये सुधारणा होणं आवश्यक आहे असं ठाम प्रतिपादन मोदी यांनी यावेळी केलं

इराण निर्बंध अमेरिकेनं काल इराण आणि इराणशी संबंधित व्यक्ती आणि संस्थांवर अनेक निर्बंध जारी केले इराणवर संयुक्त राष्ट्रांचे निर्बंध लागू करण्याच्या अमेरिकेच्या प्रयत्नांना सर्वच स्तरांतून विरोध झाल्याच्या पार्श्वभूमीवर हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत

व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस माडूरो यांच्यावरही निर्बंध घातले आहेत माडूरो यांना व्हेनेझुएलाच्या सत्तेवरून हटविण्यासाठी अमेरिका प्रयत्न करत आहे संयुक्त राष्ट्रांच्या शस्त्रबंदी निर्बंधाचा भंग केल्याबद्दल इराण आणि इतरांविरोधात हे पाऊल उचललं असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल स्पष्ट केलं आशालाता वाबगावकर हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं आज पहाटे कोरोना संसर्गामुळे साताऱ्यात निधन झालं

एका मालिकेच्या चित्रीकरणासाठी त्या साताऱ्यात गेल्या होत्या चित्रपटसृष्टी सोबतच मराठी संगीत रंगभूमीवरही त्यांनी काम केलं होतं म्यानमार निवडणक कोरोना संसर्गाची स्थिती असली तरीही देशातील सार्वत्रिक निवडणूक पुढे ढकलण्यास म्यानमारच्या निवडणूक आयोगानं नकार दिला आहे

मात्र संसर्गाच्या भीतीमुळं अनेक राजकीय पक्षांनी प्रचार मोहीम थांबवली आहे निवडणूक आयोग मात्र निवडणूक घेण्याबाबत ठाम असून मतदानावेळी गर्दी टाळण्यासाठी मतदान केंद्रांची संख्या वाढवण्यात आली असल्याचं आयोगातर्फे सांगण्यात आलं आहे

मेक इन इंडियाला प्राधान्य देण्याच्या सरकारच्या धोरणानुसार सुधारित निविदा काढली असली असल्याचं रेल्वे मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे

आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोख्रीयाल निशंक आणि केंद्रीय शिक्षण राज्य मंत्री संजय धोत्रे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आयआयटीनं द्र दृश्य तंत्रज्ञानाच्या साह्यानं पदवीप्राप्त विद्यार्थ्यांचे आभासी अवतार तयार केले असून या अवतारांच्या माध्यमातून विद्यार्थी पदवीचा स्वीकार करणार आहेत